ज्लै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या चौपट असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे तपास निदान आणि उपचार या तंत्राम्ळे रुग्ण या संसर्गातून म्क्त होण्याचं प्रमाण वाढलं असून मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे

दरम्यान पुणे विद्यापिठाशी संलग्न असलेल्या डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ एडव्हान्स टेक्नॉलॉजी यांनी आय्र्वेदावर आधारित रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे उत्पादन विकसित केले आहे

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत

या सर्व बांधितांवर त्रुंगातच स्वतंत्र कोव्हिड केवर सेंटर उभारून तीन वैद्यकीय अधिकारी आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत

अंतिम सत्राच्या परीक्षा सहज सोप्या पद्धतीनं घेण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सकारात्मक असून या संदर्भात क्लग्रूंचं म्हणणं जाणून घ्यावं क्लग्रूंच्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं अंतिम वर्षांच्या परिक्षांबाबत सर्व अकृषी विद्यापीठांच्या क्लग्रूंसोबतची चर्चा आणि विद्यार्थी संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते राज्य सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यभरात फिरून कोविड प्रतिबंधाचा आढावा घेत आहेत आणि म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे

एखाद्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फ्लवण्याच संपूर्ण जगातलं हे पहिलंच उदाहरण ठरणार आहे काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्ताव दिला द्ग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता राज्यतला घनकचरा आणि सांडपाण्याच व्यवस्थापन नियोजित वेळेत कराव आगामी पाच वर्षात घनकचऱ्याच विलगीकरण प्रक्रिया आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा प्नर्वापर करण्याचा नगर विकास विभागाचा आराखडा केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात आणला जाईल याकडे कटाक्षान लक्ष द्याव अशा सूचना म्ख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत

सदर क्षेत्रावर शेतीविषयक कामे करण्यास कोणतेही बंधन नव्हते

पूर्व विदर्भात पूर ओसरला असून आता चंद्रपुर गोंदया गडचिरोली आणि नागप्रात पंचनामे स्रू झाले आहेत मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याम्ळे गोसीख्र्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले त्याम्ळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मप्री आणि सावली ताल्क्यातील हजारो हेक्टर धान शेतीसह अनेक गावे पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात न्कसान झाले राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मप्री आणि सावली भागाची सतत तीन दिवस बोट आणि हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला तसंच विस्थापित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून न्कसान भरपाईची माहिती देत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासोबतच त्यांना धीर देत त्म्ही खंबीर राहा राज्य सरकार त्मच्या पाठीशी आहेत क्णावरही उपासमार सारखी परिस्थिती येऊ देणार नाही

तत्पूर्वी आज द्पारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ब्रम्हप्री तालुक्यातील न्कसानग्रस्त भागाची पाहणी करून आर्थिक मदत तातडीने देण्याची मागणी केली आहे

वैनगंगा आणि बाघ नदी धोक्याची पातळी ओलांडून याकाळात वाहत होत्या

प्रत्येक प्रग्रस्ताला वेळेत आणि आवश्यक मदत मिळणारच तेव्हा प्रस्थिती नंतर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन राज्याचे आपत्ती व प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांशी बोलताना केले

याबाबत प्रशासनाकडून वेळेत पंचनामे करून प्रत्येक प्रग्रस्ताला न्याय देण्यासाठी मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून जबाबदार आहे असा दिलासा विजय वडेट्टीवार यांनी प्रग्रस्तांना दिला सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच आता प्रस्थिती ओसरल्यानंतर पुराच्या पाण्याम्ळे तसेच दलदलीम्ळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते

भंडारा शहरासह विविध ठिकाणी ब्लिचिंग पावडर फवारणी रस्त्यावरील गाळ स्वच्छ करणे टँकरणे पाणी पुरवठा व आरोग्य तपासणी शिबीर सुरू झाले आहे

गडचिरोली जिल्ह्यात बांधकाम कंत्राटदाराकडून पैसे वसूल करुन ते नक्षल्यांना न दिल्याम्ळे नक्षल्यांनी काल रात्री सखाराम झगडू नरोटे याची गोळ्या झाडून हत्या केली

वेस्टर्न कोल इंडिया लिमिटेड ची उपकंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अर्थात वेकोलि ने मध्य पश्चिम आणि दक्षिण भारतातील विविध उर्जा प्रकल्पांना कमीत कमी किंमतीला प्रेसा अतिरिक्त कोळसा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे याम्ळे वीज कंपन्यांना त्यांचे वीज दर कमी करण्यास मदत तर होइलच शिवाय कोळसा आयातही कमी होईल यामूळं मध्य पश्चिम आणि दक्षिण भारतातील ग्राहकांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होऊ शकेल वेकोलि च्या खाणी या मध्य भारतात असल्यामुळे कोळसा वाहन नेण्यासाठी येणाऱ्या खर्चात देखील यामुळे बचत होईल सध्या वेकोलि तर्फे उपलब्ध होणाऱ्या कोळशापेक्षा अधिक कोळसा याद्वारे उपलब्ध करून देता येणार आहे